मधून पंतप्रधानांचं आवाहन

नागप्रमध्ये अटल महा आरोग्य शिविराचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

अरुणा ढेरे यांची निवड

ते काल आकाशवाणीवरुन मन की बात या कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधत होते पॅरा आशियाई आणि युवा ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंची त्यांनी प्रशंसा केली यंदाच्या पुरूष विश्व चषक हॉकी स्पर्धेचं आयोजन भारतात भुवनेश्वरमध्ये होणार आहे ही अत्यंत गौरवाची बाब असून आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडारसिकांनी भूवनेश्वरला आवर्जून जावं असं आवाहन त्यांनी केलं देशाच्या माहिती तंत्रज्ञान तसचं इलेक्ट्रॉनिक उद्योगाद्वारे सेल्फ फॉर सोसायटी पोर्टलचा आरंभ झाला असून मी नाही आम्ही या भावनेनं इतराना मदत करा असं आवाहनही त्यांनी केलं भारतातल्या अनेक जमातींचे रितीरिवाज आणि परंपरा यांचं निसर्गाशी असलेलं सहअस्तित्व हे शाधत विकासासाठी सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे असं ते म्हणाले आगामी महिन्यात येणाऱ्या दिवाळीसह अनेक सणांसाठी देशवासियांना शुभेच्छा देत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी आपले जपानमधील समपदस्थ शिन्जो आवे यांच्याशी माउंट फुजी इथं अनौपचारिक चर्चा केली त्यांच्या दौऱ्याबाबतचा हा वृत्तात पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या तीन दिवसाच्या जपान भेटीत आज अखेरच्या दिवशी भारत जपान शिखरपरिषदेत सहभागी होतील त्याआधी ते भारतीय समुदायालाही संबोधीत करतील तत्पूर्वी काल मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आवे यांच्याशी अनेक विषयांवि अनौपचारीक चर्चा केली जपानची सांस्कृतिक ओळख असलेल्या माऊंट फूजीच्या पायथ्याशी असलेल्या यामानशीमधे झालेल्या या चर्चेतून भारत जपान संबंध नवी उची गाठतील अशी अपेक्षा आहे मोदी आणि आबे यांच्या कालच्या भेटीतून या दोन नेत्यांमधील घनिष्ठता स्पष्ट जाणवत होती काल आबे यांनी मोदींना स्वतःच्या घरी जेवायला बोलावलं होतं जपानी पंतप्रधानांनी परदेशी पंतप्रधानांना असं घरी बोलविण्याची ही बहदा पहिलीच वेळ आहे या रात्रीच्या भोजनानंतर दोनही नेते चक्क रेल्वेनं टोकीयोला रवाना झाले नीतीन केळकर आकाशवाणी बातम्यांसाठी टेकीयो जपान मख्यमंत्री समाजातील गरीब आणि गरजू रुग्णांच्या चेहन्यावर हास्य फुलवण्याचं काम अटल महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून होत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं नागपूरमध्ये अटल महाआरोग्य शिबीराचं उद्वाटन केल्यानंतर ते बोलत होते

केवळ उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून गरजू नागरिक आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाहीत अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यातले विविध मंत्री अधिकारी आणि मान्यवर डॉक्टर यावेळी उपस्थित होते

अरुणा ढेरे यांची निवड करण्यात आली आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या त्या पाचव्या स्त्री साहित्यिक ठरल्या आहेत अधिक माहिती ऐकुया आमच्या प्रतिनिधीकडून यवतमाळ इथं काल झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत डॉ अरुणा ढेरे ह्यांची बह्मतान निवड झाली नव्या घटनादुरुस्तीनुसार यंदा प्रथमच निवडणूक न घेता अध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया पार पडली यापूर्वी डॉ

आतापर्यंतच्या क्स्मावती देशपांडे दुर्गा भागवत शाता शेळके विजया राजाध्यक्ष या चार महिलाना संमेलनाध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे अरुणा ढेरे यांचे सहा कवितासंप्रह प्रकाशित झाले असून कृष्णकिनारा अज्ञात झऱ्यावर रात्री उंच वाढलेल्या गवताखाली मन केले ग्वाही पावसानंतरचं ऊन हे त्यांचे कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी यवतमाळहून श्रीकांत राऊत यांच्यासह आणि पुण्याहून नीतीन जळूकर यांच्यासह प्राची गावस्कर लाभार्थी बलडाणा बुलडाणा जिल्हयात गेल्या दोन वर्षात सहा हजाराहून अधिक लोकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळाला आहे ऐक् या सविता संजय बोके या लाभार्थीची प्रतिक्रिया

पाणी अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणातून आज जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती धरण अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी दिली

रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलावगृहाचं उद्वाटन श्री

त्यावेळी ते बोलत होते

जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी महावितरणने सुरू केलेल्या भार नियमनामुळे शेतकरी धास्तावला आहे अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात गंभीर दुष्काळी स्थिती आहे खरीप आणि रब्बी हंगाम वाया गेले आहेत तालुका दुष्काळी सूचित समाविष्ट झाला असून या संकटावर एकत्रित प्रयत्नातून मात करू असा विश्वास पालकमंत्री राम शिंदे यांनी दिले केला आहे

रोजगार चंद्रपूर जिल्ह्यात आयोजित रोजगार मेळाव्याचं उद्घाटन काल संपर्क मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत झालं हा रोजगार महामेळावा युवकांना जिंकण्याची मानसिकता देईल असा विक्षास मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर तर उद्घाटक म्हणून राज्याचे कौशल्य विकासमंत्री संभाजीराव निलंगेकर उपस्थित होते

मंगला नारळीकर सामाजिक कार्यकर्त्या कुमूदिनी भार्गव यांनी लिहिलेल्या चला नाती जपू या आणि जरा येऊ का मनात या प्स्तकाच प्रकाशन काल गणितज्ञ आणि लेखिका मगला नारळीकर याच्या हस्ते लातूर मध्ये झाल या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर डॉ अशोक कुकडे उपस्थित होते दोन पिढ्यातील नाती जपण्याची आवश्यकता आहे असं मत डॉ मंगला नारळीकर यांनी यावेळी व्यक्त केलं जंजिरा तिरंगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील अजिंक्य अभेद्य जंजिरा किल्ल्यावर आता कायमस्वरूपी तिरंगाध्वज फडकत राहणार आहे महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील या ऐतिहासिक किल्ल्यात काल सकाळी खासदार संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं या वेळी संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण आणि विविध राजघराण्यांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते

आरपीडी कार्यशाळा दिव्यांग व्यक्ती समान संधी समान हक्क आरपीडी कायद्याच्या अमंलबजावणीसाठी जनजागृती केली पाहिजे असं मत सामाजिक न्याय मंत्रालयाच्या केंद्रिय सल्लागार समितीचे सल्लागार डॉ सुक्मारजी यांनी काल लातूर इथं व्यक्त केलं आरपीडी कायद्याविषयी आयोजित दोन दिवसीय कार्याशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते भजवळ धमकीपत्र राष्ट्रवादी काँप्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना काल सकाळी एक धमकी देणारे पत्र मिळाले आहे मनू स्मृतीचा विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी या निनावी पत्रात देण्यात आली आहे राष्ट्रवादी काँप्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्ताकडे याबाबत कारवाईची मागणी केली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

हॉकी ओमान मधल्या मस्कत इथं आशियाई चॅम्पिअन्स हॉकी स्पर्धेत मुसळधार पावसामुळे सामना होऊ न शकल्यान भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघाना संयुक्तरित्या विजेते घोषित करण्यात आलं आहे यापूर्वी दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन वेळा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे भारत या स्पर्धेत एकही सामना न गमावता गुणतालिकेत सर्वोच्च स्थानी राहिला

राज्याच्या काही भागात तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली